विशेषतः कोरोना संकटानंतर दोन देशात विविध क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवण्यावर यावेळी भर दिला जाण्याची शक्यता आहे

मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेरावीक ग्लोबल एनर्जी अँड एनव्हायरमेंट लीडरशिप एवॉर्डन सन्मानित करण्यात येणार आहे

जागतिक पर्यावरण आणि ऊर्जा क्षेत्रासाठी भविष्यकालीन ध्येयधोरणं वाजवी दरात ऊर्जा उपलब्धतेसाठी केले जाणारे नियोजनबद्ध प्रयत्न आणि या क्षेत्रांच्या शाश्वत भवितव्यासाठी असलेली कटीबद्धता या निकषांवर हे पुरस्कार देण्यात येतात व्यंकय्या नायड् ग्रामीण भागात परवडणाऱ्या किमतीमध्ये अत्याधुनिक आरोग्य तपासणी आणि उपचार सेवा आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये खाजगी क्षेत्रानंही सहकार्य करावं असं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काल केलं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथं एका रुग्णालयाचं उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेच्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी भागात प्रचंड मोठी दरी असून ती तातडीनं कमी करणं आवश्यक आहे जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांनाही त्यांच्या गावातच चांगल्या सुविधा मिळतील असं नायडू म्हणाले देशातल्या प्रत्येक नागरिकाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण अत्यंत महत्वाचं असून केवळ आरोग्य सुविधा नाहीत म्हणून कोणत्याही गावाचं नुकसान होणं योग्य नाही असंही नायडू यावेळी म्हणाले सध्याच्या लसीकरण मोहिमेत सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लस टोचवून घ्यावी आणि कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं उपराष्ट्रपती नायडू यांनी काल तिरुपती इथल्या आयआयटी संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला तांत्रिक कौशल्ये शिकतानाच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी भावनिक आणि सामाजिक कौशल्येही आत्मसात करावीत असं आवाहन नायडू यांनी यावेळी केलं जावडेकर ओटीटी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल ओटीटी म्हणजेच ओव्हर द टॉप उद्योगातील प्रतिनिधींची भेट घेत त्यांना नव्या ओटीटी नियमांची माहिती दिली सरकारनं या क्षेत्रातल्या लोकांशी आधीही अनेक वेळा चर्चा केली असून ओटीटी उद्योगानं स्वयंनियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचं जावडेकर म्हणाले ओटीटीचा वापर करणाऱ्यांनी केवळ माहिती उघड करायची असून मंत्रालयाकडे नोंदणी करण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासाठीचा एक आराखडा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचंही ते म्हणाले नियमांमध्ये कोणत्याही निर्बंधांऐवजी मजकूराच्या स्वयंवर्गीकरणावर भर दिला असल्याचं जावडेकर यांनी निदर्शनास आणून दिलं स्वयंनियंत्रण समितीमध्ये कोणताही सदस्य सरकारनियुक्त नसेल मात्र या पातळीवर न सुटलेले वाद मिटवण्यासाठी केंद्र सरकारकडून खाते अंतर्गत समिती स्थापन केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं ओटीटी क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी या नियमांचं स्वागत केलं आहे

भाजप निवड समिती पाच विधानसभांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी निश्वित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवड समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप अध्यक्ष जे

नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे इतर ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते या बैठकीत आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली या दोन राज्यातल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कॉंग्रेसच्या निवड समितीचीही बैठक उद्या होणार आहे निवडणक निरीक्षक आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं या निवडणुकीशी संबंधित विशेष निरीक्षकांची काल बैठक बोलावली होती या विशेष निरीक्षकांचं स्वागत करताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी मुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी निरीक्षकांकडून होत असलेल्या मदतीबद्दल आभार मानले निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी निरीक्षकांनी इतर यंत्रणांशी समन्वय राखावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं केरळ निवडणक अधिकारी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केरळचे मुख्य निवडणूक अधिकारी टिकाराम मीना यांनी सार्वजनिक सभांमधील नागरिकांच्या संख्येवर मर्यादा आणण्यासाठी निर्बंध लागू केले आहेत कोरोना संसर्ग वाढत असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे ओपेक तेल निर्यातदार देशांच्या ओपेक या संघटनेनं आणखी एक महिना तेलाचं उत्पादन कमीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे कोरोना काळात घटलेले मागणी अद्यापही पूर्वपदावर आली नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे

म्यानमा म्यानमामधल्या लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शस्त्र आणि आर्थिक निर्बंध लागू करावेत अशी विनंती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार निरीक्षकानं सुरक्षा परिषदेला केली आहे तसंच जनतेवर अत्याचार केल्याबद्दल त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल करावा असंही आवाहन करण्यात आलं आहे बॅडमिंटन स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज भारताच्या पी

सिंधू किदंबी श्रीकांत साई प्रनीथ आणि अजय जयराम यांचे सामने होणार आहेत भारताची मिश्र दुहेरीची जोडी सात्विक सिराज रानकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांचा सामना तान किआन मेंग आणि लाई पेई जिंग या जोडीबरोबर होणार आहे पुरुष दुहेरीत सात्विक सिराज रानकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचाही सामना होणार आहे

शुभमन गिल शून्यावर बाद झाला कालचा खेळ संपल तेव्हा रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा धावपट्टीवर खेळत होते